मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख प्रचारकांनी देशभर सभा आणि रोड शो घेतले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आज हरयाणात रोहतक इथं हिमाचल प्रदेशात मंडी इथं तसंच पंजाबमधे होशियारपूर इथं सभा झाल्या भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी हरियाणात हिस्सार आणि चरखी दादरी इथं प्रचार सभा घेतली काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची हिमाचल प्रदेश आणि चंदीगढमधे प्रचारसभा झाली तर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांची उत्तर प्रदेशात प्रचार सभा झाली भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग यांची आज वैशाली इथं प्रचारसभा झाली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूर्व चंपारणमधे अरेराज तसंच शेवोहार इथं निवडणूक प्रचार केला राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांनी आठ ठिकाणी तर संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नीतीश कुमार यांनी तीन ठिकाणी सभा घेतल्या लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांची नालंदा इथं प्रचारसभा झाली काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांचं वक्तव्य म्हणजेच काँग्रेसची मानसिकता आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते एका वृत्तसंस्थेशी बोलत होते मोठा वृक्ष पडला की जमीन हादरते या माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या विधानाचा संदर्भ देत नरेंद्र मोदी म्हणाले की ज्या कमलनाथ यांना पंजाबचं प्रभारी पद दिलं त्यांनाच मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर बसवलं त्यामुळे पित्रोदा यांचं हे वैयक्तीक मत होऊ शकत नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं

दंगलीसंदर्भातलं पित्रोदा यांचं वक्तव्य म्हणजे पिडीतांच्या जखमेवर मीठ लावण्यासारखं आहे अशा शब्दात भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसला धारेवर धरलं चौतीस वर्षांपूर्वी ही दुर्भाग्यपूर्ण घटना काँग्रेसच्या कार्यकाळात झाली पिडीतांना न्याय मिळाला नाही मात्र भाजपानं विशेष दल स्थापित करुन सज्जनकुमार सारख्या दोषींना तुरुंगात धाडलं पित्रोदांच्या या कथित विधानाबाबत काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणीही संबित पात्रा यांनी केली

अशा दुर्दैवी घटनेबद्दल काँग्रेसला काहीही पश्चाताप नाही अशी प्रतिक्रिया जेटली यांनी ट्विटर माध्यमांतून दिली दरम्यान पित्रोदा यांनी व्यक्त केलेलं मत हे त्यांचं स्वतःचं मत असून काँग्रेस पक्षाचं नाही असं काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे काँग्रेसपक्ष आणि पक्ष नेते शीख विरोधी दंगलीतल्या बळीना न्याय मिळवून देण्यासाठी आणि दोषीना कडक शिक्षा मिळावी यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहेत असं पक्षाच्या सूत्रांनी म्हटलंय

याप्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं आज सुरु केली सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश फकीर मोहम्मद इब्राहीम कलिफुल्ला यांच्या नेतृत्वाखालच्या तीन सदस्यीय समितीनं मध्यस्थी प्रक्रियेचा प्रगती अहवाल सादर केला आहे

सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या पाच सदस्यीय घटना पीठापुढं या प्रकरणाची सुनावणी होत आहे लोकसभा निवडणुकीत भाजपाला गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा मिळतील आणि देशवासीय पुन्हा भाजपाला सत्तेवर आणतील असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नमे नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे गडकरी यांच्या नवी दिल्ली इथल्या निवासस्थानी पीटीआय या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते भारतीय जनता पार्टी मोदी केंद्रीत झाली आहे या आरोपांचा इन्कार करत भाजपा हा व्यक्ति केंद्रीत पक्ष नसून आदर्श विचार सरणीवर आधारलेला पक्ष आहे असं त्यांनी सांगितलं भाजपा आणि प्रधानमंत्री एकमेकाला पूरक आहेत असं ते म्हणाले भाजपात कधीही कोणत्याही कुटुंबाची सत्ता नव्हती सर्व महत्त्वाचे निर्णय पक्षाचं संसदीय मंडळ घेत असतं असं त्यांनी सांगितलं पक्ष मजबूत असेल आणि त्याचे नेते दुबळे असतील किंवा पक्ष दुबळा असेल आणि नेते समर्थ असतील तर अश्या दोन्ही परिस्थितीत निवडणूक जिंकता येत नाही मात्र लोकप्रिय नेता नेहमीच आघाडीवर असतो असं ते म्हणाले

लष्करी जवानांवर पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ला हे गुप्तचर विभागाचं अपयश असल्याचा आरोपही त्यांनी अमान्य केला दहशतवादाविरुद्धची लढाई दीर्घकाळ चालणारी असते त्यात काम करणारी गुप्तचर यंत्रणाही यांत्रिक किंवा दैवी नसून मानवी असते त्यामुळे दोष देता येणार नाही असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं भारत आणि व्हिएतनाम यांनी सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याबाबत कटिबद्धता दर्शवली आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज व्हिएतनामचे उपराष्ट्रपती डँग थी गॉक यांच्याशी आज हनोई इथं शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली यावेळी उभय नेत्यांमधे विविध क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्याविषयी चर्चा झाली संरक्षण अणुऊर्जेचा शांततापूर्वक उपयोग विज्ञान आणि तंत्रज्ञान तेल आणि वायू त्याचप्रमाणे नवीकरणीय ऊर्जा पायाभूत सुविधांचा विकास कृषी तसंच नवनिर्मिती क्षेत्रात दोन्ही देशांदरम्यानचं सहकार्य आणखी दृढ करण्यासाठी दोन्ही देशांची यावेळी सहमती झाली त्यापूर्वी व्यंकय्या नायडू यांनी जगभरात भारतीय समुदायानं दिलेल्या योगदानाबद्दल गौरोवोद्गार काढले व्हिएतनाममध्ये हनोई इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना ते बोलत होते भारताच्या विकासातही परदेशात राहणारया भारतीयांनी योगदान द्यावं असं आवाहन नायडू यांनी यावेळी केलं सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेसह भारताची गतिमानतेनं नव्या भारताकडे वाटचाल सुरु आहे अन्य देशांच्या तुलनेत भारताला गुंतवणुकीसाठी सर्वात जास्त पसंतीचं राष्ट्र करण्याच्या दृष्टीनं सरकारनं विविध पावलं उचलली असल्याचं नायडू यांनी यावेळी सांगितलं चीनच्या दोनशे अब्ज किमतीच्या उत्पादनांवरचं शुल्क अमेरिकेनं दुप्पट केल्यानं दोन मोठ्या अर्थव्यवस्थांचा व्यापार संघर्ष तीव्र झाला आहे अमेरिकेच्या फेडरल रजिस्ट्रारनी दिलेल्या नोटीसीनुसार चीनमधून आयात झालेल्या उत्पादनांना हे शुल्क लागू असणार आहे दरम्यान अमेरिकेच्या या कृतीवर चीननं नाराजी व्यक्त करत चीनकडून प्रत्युत्तर दिलं जाईल असं म्हटलं आहे मात्र अमेरिका इतर मुद्दयांबाबत पुढाकार घेईल आणि समन्वयातले अडथळे दूर होतील अशी आशा चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं व्यक्त केली आहे

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशाकांत आज सलग आठव्या दिवशी घसरण झाली

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाबद्दल इराणशी खुली चर्चा करायची तयारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दर्शवली आहे ते वॉशिंग्टनच्या व्हाईट हाऊस इथं आज पत्रकारांशी बोलत होते श्रीलंकेत इस्टर संडेला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथल्या निर्वासितांना देशाबाहेर घालवू नये आणि त्यांच रक्षण करावं अशी विनंती एम्नेस्टी इंटरनॅशनल आणि द्युमन राइट्स वॉच यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी केली आहे दहशतवादी हल्ल्यानंतर स्थानिकांच्या दबावाखाली या निर्वासितांना हल्ले करून विस्थापित केलं जात आहे असं या संघटनांनी काढलेल्या संयुक्त पत्रकात म्हटलं आहे ऑस्ट्रेलियात पर्थ इथं झालेल्या पुरुषांच्या हॉकी सामन्यात आज भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाच्या अ संघावर तीन शून्य असा सहज विजय मिळवला दुखापतीनंतर आठ महिन्यांनी संघात पुनरागमन करणाऱ्या रुपिंदर पाल सिंगनं सहाव्या मिनिटाला गोल करून भारताचं खातं उघडलं त्यानंतर युवा खेळाडू सुमित कुमार ज्युनियरनं लागोपाठ दोन गोल करून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला